यामुळे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले होते या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षण श्ल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिज संवाद सेतूच्या माध्यमातून दृष्काळी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि प्रशासनाशी संवाद साधला होता त्यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे असे प्रस्ताव तीन दिवसात मान्य न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दुष्काळी भागातल्या शिधापत्रिका उपलब्ध नसलेले शेतकरी आणि शेतमज्रांना शिधापत्रिकांचं तातडीनं वितरण करण्याचा तसंच शेळ्या मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला याशिवाय द्ष्काळ जाहीर झालेल्या भागातल्या साडेआठ लाख कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत नव्यानं समाविष्ट करण्यात आलं आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचा व्यापक आढावा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांनी द्यष्काळ निवारणासाठी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता दष्काळग्रस्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची स्थिती जाणून घ्यावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं फळबागधारकांना हेक्टरी एक लाख रुपये आणि इतर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारनं तत्काळ द्यावी अशी मागणीही चव्हाण यांनी केली राज्यातल्या द्ष्काळी स्थितीचा आपल्या पक्षानं केलेला सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं

केंद्रीय जल आयोग देशभरातल्या एक्क्याण्णव जलाशयांवर सातत्यानं देखरेख करत असून या जलाशयांमध्ये क्षमतेच्या केवळ बावीस टक्के पाणी साठा उरला असल्याचं आयोगाच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

न्यायालयानं त्यांच्या गैरहजेरी बद्दल नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या वीस तारखेला होणार आहे राज्याच्या शहरी भागातले बिगरशेती झालेले सर्व सात बारा उतारे बंद करुन त्याऐवजी नागरिकांना मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे असं राज्याचे प्रभारी जमाबंदी आय्क्त ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितलं ते काल कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते

राज्यात ड्रोनद्वारे गावठाणाची मोजणी केली जाणार असून हे काम जून महिन्यापासून सुरु होईल असं देशमुख यांनी सांगितलं

त्यांना मुंबलक प्रमाणात पाणी आणि ओला तसंच सुका चारा मिळत असल्याचं पशुपालक सांगतात सिद्धेश्वर कृषी आणि ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं ही शासकीय अनुदानित चारा छावणी उभारण्यात आली असून या छावणीमुळे पश्धन वाचल्याबद्दल पश्पालक समाधान व्यक्त करत आहेत

एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या सभासद दाम्पत्याला मुलीच्या विवाहासाठी पतसंस्थेकडून एक लाख रुपये मदत दिली जाते या योजनेअंतर्गत तुळजापूर इथले भगवान जाधव आणि सीमा जाधव यांची कन्या प्रियंका हिच्या विवाहासाठी एक लाख रुपये मदतीचा धनादेश तुळजापूरचे सहाय्यक निबंधक व्ही

माने यांच्या हस्ते काल देण्यात आला जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी उद्या रविवारी जालना रेल्वे स्थानकावरून तिच्या नियमित वेळेच्या तीन तास उशिरा म्हणजे सकाळी पावणेआठला सुटेल दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ही माहिती दिली

या अंतर्गत स्वच्छतेसाठी महानगरपालिकेनं युद्धपातळीवर शहरातले लहान मोठे नाले स्वच्छ करण्यास सुरुवात केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल उस्मानाबाद इथे पत्रकारांशी बोलत होते

खरीप पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते खतांचा आणि बियाण्यांचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागासह इतर विभागांनी दक्ष रहावं अशी सूचनाही त्यांनी केली

या पाण्याच्या विसर्गास अडथळा आणू नये नदी कालव्यातून सिंचन तसंच अन्य कामांसाठी अनधिकृत पाणी वापर किंवा उपसा करू नये असं आवाहन नाशिक पाटबंधारे विभागानं केलं आहे

विदर्भ मराठवाडा आणि खान्देशात येत्या पंचवीस तारखेपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे